पाकिस्तान संसदेच्या संयुक्त सत्रात इम्रान खान यांनी काल ही घोषणा केली दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं

भारतानं यावर कठोर शब्दांत आक्षेप घेत अभिनंदन यांना तात्काळ बिनशर्त भारतात सुरक्षित परत पाठवण्यास सांगितलं होतं

वायु दलानं नुकत्याचं केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा काल तिन्ही दलाच्या प्रमुखांनी आढावा घेतला त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते भारताचं सैन्य दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचं मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी सांगितलं देशात शांतता स्थैर्य कायम ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही ते म्हणाले

यामुळे साखर उद्योगाला सध्याच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकित देणी अदा करता येईल या कर्जावरच्या सात ते आठ टक्के व्याजाची भरपाई सरकार करणार आहे शेतकऱ्यांना त्यांची थकित देणी मिळण्यासाठी हा निधी बँकामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित होत असल्याची घोषणा केली चार बैठका झालेल्या या अधिवेशनात तेरा तास वीस मिनिटं कामकाज झालं पाच विधेयकं या अधिवेशनात विधानसभेनं संमत केली

त्यापूर्वी विधानसभेनं आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर केला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसंच राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आपली लेखी भाषणं पटलावर ठेवणार असल्याचं सांगितलं त्यानंतर आवाजी मतदानानं अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला नियंत्रक आणि महालेखापाल कॅग तसंच लोकलेखा समितीचा अहवालही सदनाच्या पटलावर ठेवण्यात आला विधान परिषदेतही अर्थसंकल्प आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला ज्या सदस्यांना अर्थसंकल्प दुष्काळी उपाययोजना तसंच इतर विषयांवर सूचना मांडायच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरुपात पटलावर ठेवाव्यात असं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं त्यानंतर विधान परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन लवकर संस्थगित करण्यामागची भूमिका मांडली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला

शिक्षक भरतीची जाहिराती सध्या पोर्टलवर संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना बघता येऊ शकते उद्या शनिवारी भरतीची जाहिराती व्त्तपत्रात प्रसिद्ध होईल आणि त्याचवेळी उमेदवारांना पवित्र पोर्टलवर ही जाहिराती बघता येईल असं विभागाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे राज्य सरकारच्यावतीनं देण्यात येणारा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार लोकशाहीर बशीर कमरोद्दिन मोमीन यांना सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला पाच लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

यामध्ये संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबादच्या माध्री ओक यांचा समावेश आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

पोलीस महासंचालनालयात झालेल्या समारंभात मावळते महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी जैस्वाल यांच्याकडे पदाची सूत्रं सोपवली तर जैस्वाल यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

या नगरपालिकेच्या निवडणुकीची काल मतमोजणी झाली

तर दोन जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत

त्यामुळे कुंभार समाजातल्या पारंपारिक कारागिरांसह महिला आणि नव तरूणांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण झाली आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे उस्मानाबादचे वार्ताहर कुंभार व्यवसायीकांना केंद्रसरकारच्या खादी ग्रॉमद्योग आयोगानं फिरत्या विद्यूत चाकाचं वाटप करून कौशल्य प्रशिक्षण दिलं केवळ मातीचे राझन चुली यासारख्या ठरावीक वस्तू बनवणारे हात आता मातीच्या सुरया समया चहाचे कप आणि शोभेच्या वस्तू मातीचे संसांर उपयोगी भांडी तयार करू लागली आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतून पारंपारीक कला जोपासत त्याला कौशल्याची जोड देऊन नव निर्मितीची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातील क्ंभार समाजातील पारंपारीक कारागीरासह महिला आणि नव तरूणाच्या आयूष्यात नवि उमेद जागवत आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहार उस्मानाबाद

जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात ब्धवारी सकाळी विमान दुर्घटनेत शहीद झालेले वायू दलाचे स्काडर्न लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर नाशिक इथं आज सकाळी दहा वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

शहरातल्या प्रोझोन मॉल इथं सकाळी दहावाजेपासून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं ठेवण्यात आलं आहे